आता हा मार्चा मुलुंउ आनंदनगर टोल नाका मागें विक्रोळी रमाबाई आंबेडकर नगर छेडानगर अमर महल जंक्शन सुमन नगर मागें जाणार आहे रात्री नऊ वाजेपर्यंत मोचेंकरी सायन इथल्या सोमय्या मैदानात पोहोचणार आहे या मोर्चाच्या पार्वभूमीवर मुंबई पोलीसांनी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली असून या मार्गावरच्या वाहतुकीत बदल केले आहेत मोर्चा जाणा या मार्गावर आज सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत जड वाहनांना बदं घालण्यात आली आहे वाहतुक कळवा एरोली वाशी नाका अणि विटावा मार्गे वळवण्यात आली आहे सौर उर्जा निर्मितीत वाढ करण्याकरता सौर ऊर्जा प्रकल्पांना सवलतीच्या दरात आणि कमी जोखमीचा वित्तप्रवठा करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे ते आज नवी दिल्ली इथं आयोजित सौर आघाडी परिषदेत बोलत होते

असं मोदी यांनी सांगितलं यावेळी त्यांनी दहा कलमी कृती आराखडा सादर केला

त्यामुळे आयआयटी मंबई हा देशाच्या म्क्टातला खरा हिरा असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी काढले आयआयटीच्या हिरकमहोत्सव वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते आयआयटीने गेल्या काही वर्षात अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधनक्षेत्रात मानाचे स्थान मिळवले आहे

या मख्य ताकद येथील शिक्षकवर्ग असून त्यांच्या कल्पकतेतूनच आयआयटी उभरली असल्याचे राज्यपालांनी सांगितले

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नाबाबत राष्ट्रवादी काँप्रेसच्या वतीनं उत्तर महाराष्ट्र स्तरावर आयोजित हल्ला बोल आंदोलनाचा काल रात्री नाशिकच्या शरद पवार यांच्या सभेने समारोप झाला त्यावेळी ते बोलत होते आज मोठं मोठ्या प्रकल्पांमुळे शेती कमी होत चाललेली आहे शेतीला भाव नाही अशा वेळी शेतकऱ्यांच्या मुलांनी कोणाकडे बघायचे असा प्रश्न करून शरद पवार यांनी आता परिवर्तन अटळ असल्याचे सांगितले येत्या दोन महिन्यात महाराष्ट्र उघड्यावर शौचापासून मुक्त होईल असा विधास पाणी प्रवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला आहे

राज्यात आज विविध ठिकाणी ढगाळ वातावरण आहे अकोला नांदेड भंडारा इथं हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडल्या आहेत वाशिम जिल्ह्यातही वातावरण ढगाळ आहे यवतमाळ जिल्ह्यातही अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे नांदेड शहरात हलका पाऊस झाला